राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचा हा एक चांगला मार्ग आहे असं मोदी यांनी ट्वीट आणि व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे तरुणांनी स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घेत नव्या भारताची उभारणी करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

एक भारत श्रेष्ठ भारत हे स्वामी विवेकानदांच्या त्या भाषणाचं सार तत्वज्ञान असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाजाला आरक्षणासह अन्य सुविधा देण्याबाबत करण्यात आलेल्या अनेक मागण्यांची पूर्तता शासन करत असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलयांनी सांगितलं मराठा समाजातल्या विद्यार्थिनींसाठी राज्यातलं पहिलं वसतिगृह आज सांगलीत सुरू झालं त्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सुभाष देशमुख होते याप्रसंगी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत खासदार संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते बैंकांना फसवून परदेशी पळालेल्या लोकांविरुद्ध सरकार प्रभावीरित्या कारवाई करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे ते काल कानपूर क्वं बातमीदारांशी बोलत होते कानपुरातल्या छत्रपती शाहू महाराज विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राजनाथ सिंग उपस्थित राहिले

मुंबईतल्या ब्रॅडी हॉऊस शाखेतून ही रक्कम त्यानं मिळवली होती आणि ती थायलंड अमेरिका बेल्जियम संयुक्त अरब अमीरात डेली जपान आणि हॉगकाँग या देशांमधे वळवली असं संचालनालयानं सांगितलं

शिवाय अनेक डमी कंपन्या तयार करुन स्वतःच्या खाजगी वापरासाठी या कंपन्यांकडे तो कर्जाची रक्कम फिरवत राहीला असंही संचालनालयानं सांगितलं राफेल खरेदी घोटाळा विरोधात काँप्रेसनं काल ब्लडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला अखिल भारतीय कॉप्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली तसंच माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलडाणा शहरात हा मोर्चा निघाला

आपण येणारी लोकसभा निवडणूक दक्षिण मुंबई मतदार संघातून लढवणार असल्याचंही ते म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा धिल्या श्री ज्ञानेध्वर सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक मंडळातफॅ दिला जाणारा लोकनेते मारुतरावजी घुले पाटील स्मृती पुरस्कार यंदा विव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांना जाहीर झाला आहे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी ही घोषणा केली कोल्हापुरच्या कात्यायनी देवी मंदिराचे लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे दोन मुकुट पंचारती असे सुमारे दोन किलो वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले आहेत आज पहाटे हा प्रकार उघडकीला आला करवीर पोलिसांनी तपास सुरू केला आहे